त्यापासून सावध रहावे असा सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे कोविड रूग्णांच्या उपचारासाठी विविध राज्य आणि रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी मोहीम सुरू केली आहे मात्र प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही उपचार पद्धती महाग आहे या परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान करताना आढळून आले आहेत प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविड मधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे मात्र गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र तयार केली जात आहेत ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात यासाठी सायबर ग्रन्हेगार समाज माध्यमांवर विविध युक्त्याही वापरत आहेत त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईलच मात्र सर्व संबंधित लोकांनीही या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे सावध असावे असं आवाहन देशमुख यांनी केले आहे

याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शहरातील अनेक प्रमुख मार्ग आणि चौक बॅरीगेट्स लावून बंद करण्यात आले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे अत्यावश्यक सेवेबरोबरच काही अत्यावश्यक उद्योग आणि आय टी क्षेत्रालाही या टाळे बंदीमधून सवलत देण्यात आली असल्यानं तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्र पाहून त्यांना परवानगी दिली जात आहे

व्यापारी महासंघानंही या टाळेबंदीला सहमती दर्शवल्यानं शहरातील सर्वच द्कानेही बंद आहेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच जे उद्योग सुरु आहेत त्याच्या कर्मचाऱ्यांनाही पेट्रोल देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं सर्व पेट्रोल पंप चालकांना दिल्या असून पेट्रोल पंपाची वेळ ही वाढवण्यात आली आहे एकूणच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनानं जे पाऊल उचललं आहे त्याला पुणेकर नागरिकांचीही चांगली साथ मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याह्न विनायक सोमणी

जिल्हयाबाहेर जाणाऱ्यांसाठी पासची व्यवस्थाही करण्यात आली आहे नांदेड नांदेड जिल्ह्यात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे कालच्या पहिल्या दिवशी संपूर्ण बाजार पेठ बंद होती प्रत्येक चौकात कडक पोलीस बंदोबस्त होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलीसांकडून कसून चौकशी केली जात होती जिल्ह्यातील काही गावातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गाव दक्षता समितीचे लोकही याकामी सहकार्य करत होते

वाशिम वाशिम जिल्ह्यात मंगरूळपीर रिसोड तसंच लगतच्या काही गावांमध्ये उद्यापासुन सात दिवस कडक टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लघपट कॅनडाच्या टोरांटोमध्ये कोरोनाबाबत जनजागृतीसाठी झालेल्या एका कार्यक्रमात अहमदनगरच्या आशिष निनगुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटांचं प्रदर्शन झालं त्यावरचं ऑनलाईन चर्चासत्रही झालं नगरमध्ये निर्मिती झालेल्या या लघ्रपटांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकड्न कोरोना विषयक सामाजिक संदेश देणाऱ्या नियम आणि कूलूपबंद या लघूपटांची निर्मिती अहमदनगरच्या आशीष निनगुरकर यांनी अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात केली या लघूपटांची नोंद वर्ल्ड ग्लोब या संस्थेनं घेतली आणि त्याचं प्रदर्शनही मोठ्या दिमाखात पार पडलं आशिष स्वतःच लेखक असल्याने त्याने या दोन्ही लघपटांची मांडणी अत्यंत नेटकी केली असून आशयही सुयोग्य पद्धतीनं मांडला आहे हा लघ्रपट घरातच चित्रित करण्यात आल्याने कूणीही चित्रिकरणासाठी घराबाहेर पडलं नाही एकत्र येण्याची नको घाईपून्हा हा जन्म नाही नियम पाळाकोरोना टाळा असे संदेश या लघ्पटांमधून देण्यात आले आहेत यातले कलाकारही निनगुरकर यांच्या कुटुंबातलेच आहेत या लघ्रपटांना भारतीय आणि परदेशी रसिकांनीही प्रचंड दाद दिली आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर

दीपक म्हैसेकर यांनी काल दिली ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्या आवाहना नंतर काही कंपन्यांनी त्यांच्या सार्वजनिक दायित्व निधीतून ही औषधे उपलब्ध करून दिली असुन ती याचा उपयोग गरीब रुग्णांवर मोफत केला जाणार आहे असंही म्हैसेकर यांनी सांगितलं सोलापूर् सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपायोजनामुळे सर्व बंदी कोरोनामुक्त झाले आहेत

सोलापर सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालूक्यातील महाळूंग इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल आहे आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याध्रनिक सोयी सुविधा असलेल हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले हिंगोली हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्राद्भाव वाढत आहे आगामी कालावधीत कोरोनाचा प्राद्र्भाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन कराव असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते शासकीय डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार करून वेळोवेळी सूचनांचं अदानप्रदान करावं जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच गल्लीमध्ये कोरोना रक्षक समिती स्थापन करावी

बायोमेटिक हजेरी कोरोनाचा वाढत प्राद्भाव वाहत्कीच्या साधनांचा अभाव असेपर्यंत बायोमेट्रिक हजेरीची पध्दत सुरू करू नये या मागणीसाठी मुंबई पालिकेच्या सर्व रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनी काल ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं आरोग्य खात्याच्या आणि विशेषतः रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी ही पध्दत बंधनकारक ठेवली

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार